मंत्रिमंडळाचा निर्णय

विदर्भात आज आणि उद्या म्सळधार पावसाचा इशारा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते

तसेच महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडणुका विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत तीन महिने पुढे ढकलण्यास मंजूरी देण्यात आली राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य आणि उद्योजकता विकास तसेच क्षमता वृद्धिंगत करण्यासंदर्भातील योजनांचे एकसुत्रीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये तत्कालीन कालावधीत विविध पदांवरुन गैरप्रकार केलेल्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागास नेमून दिलेल्या विषयांमध्ये मराठा आरक्षण राज्य मागासवर्ग आयोग आणि इतर संबंधित विषयांचा समावेश इत्यादी निर्णय आज घेण्यात आले राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या नविकरणीय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेकडून सहकार्याची अपेक्षा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केली अमेरिकेचे वरिष्ठ काँग्रेस सदस्य जॉर्ज होल्डींग ल्यूई फ्रॅन्केल ज्यूलीया ब्राऊनली जो विल्सन यांनी राजभवन इथं राज्यपालांची आज सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते राज्य अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि स्धारणांचा राज्याच्या प्रगतीसाठी अंगिकार केला जात आहे यासाठी विविध देशातील तज्जांची मदत घेतली जात आहे राज्यात उद्योगांतील ग्रंतवण्कीसाठी प्रक वातावरण आहे वर्ल्ड बँकेतर्फे देण्यात येणारे इज ऑफ ड्ईंग अंतर्गत देशात राज्याचे मानांकन सुधारले आहे

सर्वात जास्त मोठे उद्योग राज्यात कार्यरत आहेत ग्ंतवण्कीसह पर्यटन सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्याच्या अनेक संधी राज्यात उपलब्ध आहेत

उभय देशातील संबंध अधिक दृढ होण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली

ट्रान्स ल्नार प्रेषण प्रक्रियेद्वारे चंद्रयान पृथ्वीकेंद्रित कक्षाच्या बाहेर जाईल आणि पहाटे सुमारे साडेतीन वाजेपासून तो चंद्राच्या दिशेनं मार्गस्थ होईल

चंद्रयान पृथ्वीच्या ग्रूत्वाकर्षणापासून मुक्त होऊन चंद्राच्या दिशेनं प्ढं जाईल स्वच्छ भारत अभियान जनतेच्या क्रियाशील सहभागामूळं स्वच्छ भारत अभियान लोक चळवळ बनली असल्याचं प्रतिपादन गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग प्री यांनी केलं आहे

या अभियानाअंतर्गत वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाची पाचवी आवृती प्ढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे राज्यातील प्रग्रस्त जिल्ह्यांच्या मदत आणि प्नर्वसन कार्यासाठी राज्य सरकारतर्फ केंद्राकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे

हा निर्णय आज मुंबई इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निधींमध्ये प्रग्रस्तांना आर्थिक मदत मृतांच्या कुटूंबियांना मदत शेती आणि पिकांचं तसंच जनावरांचं न्कसान खाद्यान्नाची सुविधा औषधी आणि अन्य अत्यावश्यक साम्ग्री आणि पायाभूत स्विधांच्या द्रूस्ती यासर्वांसाठी तरतूद करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून मदत निधी प्राप्त होईपर्यंत राज्य सरकार आपल्याकडुन खर्च करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची उपसमिती प्नर्वसन आणि प्नर्विकास कामांची पहाणी करणार आहे दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्यांनी आपलं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री मदत निधीला देऊ केलं आहे

जम्मू काश्मीर मधील लेह कारगील आणि इतर काही भागात आज संध्याकाळी सुमारे चार वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रिश्टर मापकावर या धक्याची तीव्रता चार पूर्णांक दोन दशांश टक्के एवढी नोंदवण्यात आली महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी ध्ंदलवाडी बोर्डी परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले

मी अंतरावर होता मागील काही महिन्यांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग या मोहिमेला प्राप्त झाल्यानं याला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे अशी माहिती प्रविण श्रीवास्तव प्रधान म्ख्य वनसंरक्षक यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत दिली या उददिष्टपूर्तीमध्ये वनविभागाचं तसंच सामाजिक वनिकरण विभागाचं वृक्ष लागवडीचं उददिष्ट पूर्ण झालं आहे

राज्यात काही ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीम्ळं वृक्ष लागवडीचं झालेलं न्कसान सव्र्हेक्षणामार्फत जाणून घेण्यात येणार आहे तर काही ठिकाणी पाऊस उशिरानं आणि कमी प्रमाणात झाल्यानं तिथे वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट अद्याप साध्य करणं शक्य झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं

जलशक्ती अभियानाअंतर्गत देखील वृक्ष लागवड करण्यात येणार आहे वृक्ष लागवडीबाबतची अतिरिक्त माहिती महाफारेस्टच्या संकेतस्थळावर प्राप्त केली जाऊ शकते

तंत्रशिक्षण संचालनालय डी टी ई नं महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे सेना भरती कार्यालय नागपूरतर्फे ब्लढाणा जिल्हा वगळता उर्वरित विदर्भातील सर्व जिल्ह्यातल्या योग्य उमेदवारांसाठी भरतीचं आयोजन करण्यात आलं आहे

विदर्भात आज आणि उद्या म्सळधार पावसाचा इशारा वेध शाळेतर्फ व्यक्त करण्यात आला आहे म्ख्यतः भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया इथं अत्याधिक पर्जन्यवृष्टी होऊ शकते तर नागपूर वर्धा यवतमाळ अकोला आणि अमरावती इथं आज आणि उदया चांगला पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले असून सोबतच नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे दरम्यान गडचिरोली मध्ये काल रात्रीपासूनच संततधार पाऊस पडत असून नदी नाले ओसंडून वाहत असल्यानं तीन मार्ग बंद झाले आहे शहराच्या सखल आगांमध्ये पाणी शिरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे पश्चिम महाराष्ट्रात प्राचा जोर ओसरल्यानं स्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे